अमेरिका दौ याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज द्यूस्टन इथं पोहोचल प्रुश विमानतळावर व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार सचिव खिस्तोफर ओल्सन आणि धिर वरीष्ठ अधिका यांनी त्यांचं स्वागत केलं भारतातल्या अमेरिकेच्या राजदूत केनेथ जस्टर आणि भारताचे अमेरिकेतले राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यावेळी उपस्थित होते प्रधानमंत्र्यांनी आज ऊर्जा क्षप्पितल्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली

भारत अमेरिका संबंध वृद्वींगत होत असल्याचं हे निदर्शक आहे असं उद्योग धोरण आणि प्रोत्साहन विभागाचे सचिव गुरुप्रसाद महापात्र यांनी बैठकीत सहभागी झाल्यानंतर आकाशवाणीला सांगितलं ह्यूस्टनच्या एन आर जी स्टर्खियमवर होडी मोदी हा भव्य कार्यक्रम भारतीय समुदायानं आयोजित केला असून अमेरिकन पत्रकार जगतात तो चर्चेचा विषय बनला आहे ह्यूस्टन क्रॉनिकलच्या ठळक बातम्यांमधे म्हटलंय की ट्रम्प आणि मोदी यांच्यापैकी कोणाचं भाषण आधी होईल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे एटलांटिक डेलीनं म्हटलंय की भारतीय प्रधानमंत्री प्रमुख पाहुणे असलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिसणार आहेत टेक्सास स्टॅंडर्ड या वृत्तपत्रानंही या कार्यक्रमाचं वृत्त दिलं असून भारतीय प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमाबाबत प्रचंड उत्सुकता असून अमेरिकेबरोबरचे संबंध दृढ करण्याचा हा भारताचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे भारतीय प्रधानमंत्र्यांची अमेरिका भेट उभयपक्षी व्यापारातले ताण तणाव कमी करणारी असेल असं वॉलस्ट्रीट जर्नलनं म्हटलं आहे

या सोहळ्यानंतर मोदी न्यूयॉर्कमधे उद्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात पर्यावरण कारवाई परिषदत्ती उपस्थित राहतील

दोन्ही राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत

उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन निरीक्षक राज्यात पाठवलज्जाणार आहेत

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्याकरता केंद्रसरकारनं व्यापक उपक्रम हाती घेतला असून देशातल्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल यांनी काल नवी दिल्लीमधे केंद्रीय शैक्षणिक मंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती दिली मणीपूरमधली दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन भाताला किमान हमीभाव देण्याची राज्यसरकारची मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी दिलं आहे

उत्तरप्रदेशच्या पूर्वांचल आणि बुंदेलखंड भागात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस होत असून धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं पूरस्थिती कायम आहे गंगा यमुना बेतवा घाघरा बुढी गंडक या प्रमुख नद्यांचे प्रवाह धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत हमीपूर जालौन प्रयागराज वाराणसी बालिया आणि कुशीनगर यांच्यासह विर काही जिल्ह्यात पुराचा फटका बसला आहे काल दिवसभरात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमधे दहा जणांचा मृत्यू झाला

आठ वैज्ञानिक उपकरणांसह ऑर्बिंटर आपल्या कक्षेत फिरत आहे आणि सर्व निर्धारित प्रयोग करत आहे

विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर त्याची कारणमीमांसा करण्याकरता झोचे तज्ञ आणि राष्ट्रीय पातळीवरची वैज्ञानिकांची समिती नेमण्यात आली आहे

सौदी अरेबियाच्या अॅमको तेल साठ्यांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यात राणी शस्त्रास्त्रांचा वापर झाला असून त्याकरता ज्ञाणला जवावदार धरण्यात येईल असं सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री आदिल अल् झुबैर यांनी म्हटलं आहे रियाध क्वें काल त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की सा या जगाच्याच श्वन पुरवठ्याला दहशत निर्माण करण्याचा हेतू या हल्ल्यामागे होता

भविष्य भारतात आहे ही या दालनाची संकल्पना असणार आहे जगातल्या प्रत्येक राष्ट्राशी संपर्क साधून संधीचा लाभ घेणं भारतासाठी आवश्यक असल्याचं गोयल यावेळी म्हणाले ऑस्कर पुरस्कारांसाठीच्या आंततराष्ट्रीय चित्रपट विभागासाठी भारतानं गली बॉय या चित्रपटाची निवड केली या चित्रपटाची कथा मुंबईतल्या डिव्हाईन आणि नेझी या रॅप कलाकारांच्या जीवनावर आधारलेली असून चित्रपटाचं दिग्दर्शन झोया अख्तरनं केलं आहे

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रीका टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज बेंगळुरुमधे होणार आहे संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल आकाशवाणीवरुन सामन्याचं धावतं वर्णन संध्याकाळी साडेसहापासून प्रसारित होणार आहे आकाशवाणीच्या राष्ट्रीय प्राथमिक राजधानी आणि एफ

रेनबो वाहिन्यांवरून ते ऐकता येईल मालिकेतला एक सामना पावसामुळे वाया गेला तर एक सामना भारतानं जिंकला आहे